मुंबई कोकणात आज सलग द्रसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस आत्मनिर्भर एप तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींनी आत्मनिर्भर भारत एप इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आज लिंक्ड इन वरील पोस्टद्वारे लोकांना केलं आहे सध्या अस्तित्वात असलेल्या एप्सचा प्रसार आणि नवीन एप विकसित करणं अशा दोन प्रकारात ही स्पर्धा असेल ई लर्निंग वर्क फ्रॉम होम गेम्स करमणूक कार्यालयीन कामकाजासाठी उपयुक्त अशी एप्स विकसित करण्यासाठी सरकारकडून आवश्यक मदत करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं आहे

आर भारतीय वैद्यक संशोधन परिषद अर्थात आय

नं कोरोनावरच्या लसीच्या चाचण्यांची जलद गतीनं केलेली प्रक्रिया आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मानकांप्रमाणं आहे त्यानुसार प्राणी आणि मानवावर एकत्र चाचणी केली जाते असं स्पष्टीकरण आय

एम आर नं दिलं आहे ही लस विकसित करताना नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात असल्याचंही आय सी एम आर नं म्हटलं आहे आपण विकसित करत असलेली लस संपूर्ण भारतीय बनावटीची आहे यासाठी सखोल तपासणी केल्यानंतरच देशाच्या औषध नियंत्रकांनी पहिल्या आणि दुसऱ्या टपप्यांच्या चाचण्यांची परवानगी दिली आहे नागरिकांच्या गरजेसाठी चाचण्यांची गती वाढविणं गरजेचं आहे त्यामुळं लालफितीचा कारभार टाळण्यासाठी पत्र लिहून जलद गतीनं चाचण्या करायला सांगितल्याचं आय

नं म्हटलं आहे मात्र त्यासाठी कुठलीही आवश्यक प्रक्रिया टाळायला सांगितलं नसल्याचं आय सी एम

देशभर चाचणी सुविधांचा विस्तार करण्याच्या प्रयत्नांमुळे कोरोना बाधितांची संख्या दर दिवशी वाढत असल्याचं दिसून येतआहे असंही आरोग्य खात्यानं म्हटलं आहे

यानंतर ऐकुया देशातल्या विविध राज्यामधल्या कोरोना सदर्भातल्या बातम्या थोडक्यात कोरोना महामारीच्या काळात तणावामुळे आत्महत्यांचं प्रमाण नियंत्रित करण्यासाठी मध्यप्रदेश पोलिसांनी एक मदतवाहिनी सुरू केली आहे

तर चेन्नईत अनलॉक दोन काही प्रतिबंधांसह सुरू होत आहे कर्नाटक राज्यातही उद्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता दर रविवारी टाळेबंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी केली आहे मिझोराममध्ये काल एकही नवा रुग्ण आढळलेला नाही

कोविडची संभाव्य लस विकसित करण्यासाठी आवश्यक असलेली मंजुरीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सरकारी यंत्रणा खासगी संस्थाच्या सहकार्यानं वेगानं पावलं उचलत आहेत भारत बायोटेक आणि झायडस कॅंडिला यांनी विकसित केलेल्या क्लिनिकलपूर्व चाचण्या पार पडल्यानंतर त्यांना आता लसीच्या मानवी चाचण्या घेण्यास केंद्रीय औषध प्रमाणीकरण नियंत्रण संस्थेनं मान्यता दिली आहे ही लस पूर्णपणे भारतात विकसित करण्यात आली आहे येत्या काही महिन्यात मानवी चाचण्या झाल्यानंतर या लसीची परिणामकारकता सिद्ध होईल दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं कोविड उपचारांच्या चार पर्यायांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी घेण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय चाचण्यांच्या कामामध्येही भारताचा सहभाग आहे

या संभाव्य औषधाच्या चाचण्यांचे निष्कर्ष आल्यानंतर ते उपलब्ध होईल

यावेळी पंतप्रधानांनी भाजपच्या सात प्रदेश कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला महाराष्ट्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संभाषणाची सुरूवात मोदी यांनी मराठी भाषेतून केली

या प्रकल्पासाठी पर्यावरण खात्याच्या परवानग्या भूसंपादन स्थानिक करातून सवलती मिळवण इत्यादी कामांची जलदगतीनं पूर्तता करावी अशा सूचना गडकरी यांनी यावेळी दिल्या या प्रस्तावित प्रकल्पामुळे वाहतूक सुलभ होण्याबरोबरच चंबळ भागातील लोकांनाही त्याचा मोठ्याप्रमाणात फायदा होणार असल्याचं गडकरी यांनी अधोरेखित केलं विमान चार राज्यातील सहा शहरांमधून कोलकत्याला जाणाऱ्या विमानांची उड्डाणं येत्या सोमवारपासून स्थगित करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे

कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे संसर्गाचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या राज्यातून होणाऱ्या देशांतर्गत विमानवाहतुकीवर बंधनं घालण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच केली होती मराठा आरक्षण मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारनं स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज वरिष्ठ विधीज्ञांसमवेत बैठक झाली

येत्या मंगळवारी न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या खंडपीठासमोर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका सुनावणीसाठी येणार असून मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाचं विधेयक महाराष्ट्र विधीमंडळात एकमतानं मंजूर झालं आहे याबाबत राज्य सरकार न्यायालयात भक्कमपणे आपली बाजू मांडेल असे अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर सांगितलं

मुंबईत पावसामुळे मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असून नदीलगतच्या क्रांतीनगर भागातल्या राहिवाशाना स्थलांतरित होण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे मिलन सबवे कांदिवली मालाड गोरेगाव दहिसर या भागात पाणी साचलं असून पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी पंप बसविले आहेत ठाणे शहरालाही आज सकाळपासूनच मुसळधार पावसानं झोडपून काढल्यान अनेक भागांमध्ये पाणी साठलं होतं कल्याण डोंबिवली शहापूर अंबरनाथ उल्हासनगर भिवंडी आणि मुरबाड या भागातही पावसाने दमदार हजेरी लावल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून मोसमी पावसानं संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार हजेरी लावली आज दिवसभर सर्वत्र पाऊस पडत असून जिल्ह्यातल्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत चिपळूणमध्ये वाशिष्ठी आणि शिव नद्यांना पूर आल्यानं संध्याकाळी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे वादळी वाऱ्यांनी समुद्र किनाऱ्यावर मोठमोठ्या लाटांचा मारा होत आहे नंद्रबार जिल्ह्यातही आज दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या धुळे जिल्ह्यात मान्सुनच्या पावसाने काल रात्री जोरदार हजेरी लावली धुळे शहरासह धुळे आणि साक्री तालुक्यात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे शहरात चितोड परिसरातून वाहणार्या मोती नाल्याला पुर आला